कर्मचाऱ्यांना रजा प्रवास सवलतीपोटी रक्कम आणि उत्सवांसाठी व्याजरहित अग्रिम मिळणार

अरुणाचल प्रदेशात होलोंगी इथं विमानतळाची उभारणी

महाराष्ट्रात मुंबईतील वीज पुरवठा खंडीत झाल्याबद्दल चौकशीचे आदेश

अमेरिकी अर्थतज्ज्ञ पॉल आर मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या जाहीर

दिल्लीमध्ये आज बातमीदारांशी बोलताना सीतारामन यांनी देशात मागणीला चालना देण्यासाठा वित्तीय दृष्टीने बळकट प्रस्तावांचा तपशील सादर केला

ही योजना स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांनी एलटीसी रोख रक्कमेच्या मूल्याखेरीज प्रवास भाड्याच्या तिप्पट रकमेची वस्तू किंवा सेवा खरेदीची इनवॉयसेस सादर करावी लागतील

भारत चीन लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सीमा प्रश्न सोडविण्यासाठी भारत आणि चीन दरम्यान बोलणी सुरु आहेत भारतीय बाजूस चुशूल सीमा भेट स्थळावर उभय देशांदरम्यान कमांडरस्तरीय बोलणी सुरु झाली आहेत पूर्व लडाख प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता टिकवून ठेवण्यासाठी उपाय करण्याकरिता लष्करी कमांडर्सची ही सातवी बैठक आहे भारतीय बाजूचं नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग करत आहेत काही दिवसांतच लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन त्यांची जागा घेणार आहेत बोलण्यांच्या या प्रक्रियेशी संबंधित स्रोतांनी सांगितलं की चीन देखील त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी त्यांच्या शिष्टमंडळात पाठवत आहे

विशेषतः पँगाँग त्सोच्या पसरलेल्या क्षेत्रातील अनेक संघर्ष बिंदूपासून सैन्य माघारी घेण्यावर ही बोलणी प्रामुख्याने केंद्रित आहेत गोळीबार जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात पाकिस्तान लष्कराच्या जवानांनी आज द्पारी पावणेतीनच्या सुमारास पुंछ जिल्ह्याच्या खारी करमारा भागामध्ये नियंत्रण रेषेजवळ गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल दविंदर आनंद यांनी ही माहिती दिली भारतीय जवानांनी देखील याला चोख प्रत्युत्तर दिलं दरम्यान भारताच्या बाजूने कोणत्याही प्रकारे मालमत्ता किंवा जीवितहानी झाली नसल्याचं आनंद यांनी म्हटलं आहे

अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश देशाच्या विमान वाहतूक नकाशावर येण्यासाठी सज्ज होत आहे

आठ चेक इन काउंटर्ससह टर्मिनल इमारतीत सर्व आधुनिक प्रवासी सुविधा असतील कृषी कायदे केंद्र सरकारने नव्याने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज सरकारकडून चार आठवड्यांत उत्तर मागवलं आहे राष्ट्रीय जनता दल काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम या पक्षांच्या संसद सदस्यांनी या याचिका दाखल केल्या आहेत या कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समिती मोडीत निघतील असा आरोप या याचिकांमध्ये करण्यात आला आहे

नायडू यांची प्रकृती उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते नेहमीप्रमाणे पुन्हा कामकाज सुरु करण्याची शक्यता आहे

प्रक्रियेतील गुप्तता सुरक्षा आणि पारदर्शकता राखण्यासाठी निर्णय अधिकाऱ्यांकडून या मतदारांना पूर्वसूचित तारखांना टपाल मतपत्रिका देण्यात येतील यंदा प्रथमच दोन्ही संवर्गातील मतदारांना या निवडणुकीत टपाल मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे बूथ स्तरावरील अधिकारी अशा प्रकारच्या चार लाखाहून अधिक मतदारांपर्यंत पोहोचले आहेत

कर्नाटक कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी आज मंत्रिमंडळात फेरबदल केला राज्यपालांनी मंजूर केलेल्या आदेशानुसार आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचा अतिरिक्त कार्यभार वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ

यापूर्वी हे खाते श्रीरामुलू यांच्याकडे होते त्यांना आता समाज कल्याण खात्याचा कार्यभार देण्यात आला आहे उपमुख्यमंत्री गोविंदा करजोल यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते देण्यात आले आहे

परम महासंगणक तिरुचिराप्पल्ली इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेनं पुण्यातल्या सी डॅक या संस्थेबरोबर सामंजस्य करार केला आहे केंद्र सरकारच्या नॅशनल सुपर कॉम्प्यूटिंग मोहिमेचा भाग बनण्याच्या प्रक्रियेअंतर्गत हा करार करण्यात आला आहे या मोहिमेद्वारे तंत्रज्ञान संस्थांचं सशक्तीकरण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग सचिव डॉ आशुतोष शर्मा आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय प्रकाश सावनी यांच्या उपस्थितीत त्रिची इथल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे डॉक्टर मिनी शाजी थॉमस आणि सी डॅकचे महासंचालक डॉक्टर हेमंत दरबारी यांनी आज हा सामंजस्य करार केला

आयआयटी प्लास्टिकचा वापर आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत घातक असल्याचं वेगवेगळ्या संशोधनातून सिद्ध झालं आहे विशेषतः खाद्यपदार्थांवर आवरण म्हणून प्लास्टिकचा वापर आजही मोठ्या प्रमाणात होताना दिसतो मात्र चेन्नई इथल्या आय आय टी संस्थेनं त्याला पर्याय शोधून काढला आहे अधिक माहिती चेन्नई इथल्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेनं खाद्यपदार्थांसाठी जीवाणूविरोधी वेष्टण विकसित केलं आहे यासाठी वापरण्यात आलेलं साहित्य हे जैवविघटन होणारे असून साठवणुकीदरम्यान खाद्य पदार्थांमध्ये होणारा जिवाणूंचा संसर्ग याद्वारे रोखता येऊ शकतो असं संस्थेच्या जैवतंत्रज्ञान विभागाचे प्राध्यापक मुकेश डोबल यांनी म्हटलं आहे या वेष्टणाची विल्हेवाट लावताना प्लास्टिकचा कचरादेखील कमी होऊ शकतो यामुळे खाद्यपदार्थात कोणत्याही प्रकारचा विषारी घटक निर्माण होणार नाही असंही डोबल यांनी म्हटलं आहे

चेन्नईहून जयसिंग यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे मबई वीज पॉवर ग्रीडमधील तांत्रिक बिघाडामुळं मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातील विविध भागात वीजपुरवठा खंडीत झाल्यानं उपनगरी रेल्वेसह संपूर्ण परिसरातील कामकाज ठप्प झालं होतं सकाळी दहा वाजल्यापासून वीज नसल्याने सोसायट्या मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील लोकसेवा सिग्नल व्यवस्था रूग्णालय विविध महाविद्यालयांच्या आँनलाईन परिक्षा खोळंबल्या याशिवाय इंटरनेट डाऊन झाल्यानं सरकारी आणि खासगी कार्यालयांसह अनेकांना त्याचा फटका बसला

दरम्यान या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत या अभूतपूर्व घटनेला जबाबदार असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे दरम्यान वीजपुरवठ्यावर परिणाम होणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आदेशही ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार आणि मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला सतर्क राहण्यास ठाकरे यांनी सांगितल आहे

हा तांत्रिक मुद्दा असला तरीही याकडे वेळेवर लक्ष न दिल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला असं मत माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल आहे तर आपत्ती व्यवस्थापन विभाग काय करतो असा प्रश्र भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला गुजरात गुजरातमध्ये विधानसभेच्या आठ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे

सत्तारूढ भाजपाने एकंदर आठ जागांपैकी आपले सात उमेदवार जाहीर केले आहेत तर कॉंग्रेसनेही आज आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली आहे

मिलग्रोम आणि रॉबर्ट बी विल्सन यांना अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक संयुक्तरित्या जाहीर करण्यात आले आहे हे दोन्ही अर्थ तज्ज्ञ कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत लिलावाच्या सिद्धांतामधील सुधारणा आणि नवीन लिलाव आकृतीबंधांचे शोध या कार्याबद्दल पॉल मिलग्रोम आणि रॉबर्ट विल्सन यांची या पारितोषिकासाठी निवड झाली आहे रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसनं या पारितोषिकांची घोषणा करताना सांगितलं की लिलावाचे नवे आकृतीबंध म्हणजे समाजाच्या लाभासाठी मूलभूत संशोधनाचे रुपांतर अखेर शोधनिर्मितीत कसे होते त्याचे हे एक सुंदर उदाहरण आहे

आय पी एल आय पी एल अर्थात इंडियन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत शारजा इथं रॉयल चैलेंजर्स बंगळूरू आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात सामना सुरु असून बंगळूरूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली